या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्वांजली अर्पण केली

कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे संसद भवनात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते गुलाबनबी आझाद यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी संसद भवनात रक्तदान शिविराचं आयोजनही करण्यात आलं नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल रात्रीपासून हा कायदा लागू झाला आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेत तर सोमवारी लोकसभेत मंजूर झालं आहे

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झालं मात्र आसामच्या जनतेनं घाबरण्याचं कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड इथं प्रचार सभेच्या वेळी दिलं झारखंडमधल्या धनबाद इथं ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती मोदी पुढे म्हणाले की आसामींची अद्वितिय ओळख आणि अप्रतिम संस्कृती त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेवू शकत नाही ही संस्कृती अशीच वृद्धींगत होत राहील

नागरिकत्व सुधारणा विध्यकामुळजिज्यातल्या नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही असं आसामच मुिख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आह काही लोक याबाबत चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहस्त आणि परिस्थिती बिघडवत आहेत असं आरोप त्यांनी कला

दंगलग्रस्त भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहत्त रस्त्विओणि विमानसद्ववेरे परिणाम झाल्यानं त्या भागात पर्यटक मोठ्या संख्यर्मीअडकलओहर्त व्यापारी आस्थापनं शैक्षणिक संस्था आजही बंद होत्या

इनरलाईन परमिट व्यवस्था नुकतीच मणिपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे या आदधीवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे मणिपूरला इनर लाईन परमिट व्यवस्थेअंतर्गत आणण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी दिलं होतं अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मिझोरामनंतर इनर लायनर परमिट असणारं मणिपूर हे चौथं राज्य ठरलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे

या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयक घटना दुरुस्ती विधेयकासह चिटफंड सुधारणा विधेयकासारखी महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली फाशी द्यायला झालेल्या दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वाधिकारे स्वीकारावन अशी विनंतीही आयोगानं केली आहे

झारखंड विधानसभेच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी प्रचारानं जोर धरला आहे

या प्रचारात सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारक उतरले आहे

व्यापार उद्योग संबंधित प्रसिद्ध संघटना असोचर्क्रिं जम्मूमधक्रिल कार्यालय सुरु क्लि जम्मू काश्मीरचजियब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करताना सांगितलं की जम्मू कश्मीरमधल्या उद्योगाच्या प्रगतीच्या दृष्टीनं हा एक महत्वाचं पाऊल आहा जागतिक गुतवणूकदारांच्या संमध्यिमुळा जम्मू काश्मीरमधल्या उत्तम क्षक्रीचं प्रदर्शन होऊन गुंतवणूकदार आकर्षित होतील विविध क्षद्वीच्या प्रगतीचा वा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून यांत खाजगी गुंतवणूक वाढावी अशी अपद्धी त्यांनी व्यक्त कली स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दक्षतियार क्रिस्ता मजबूत रोजगार योजनप्रुळजिम्मू काश्मीरमधल्या रोजगार शक्यतांमध्रविढ होईल ढाका गंगटोक आणि ढाका दार्जिलिंग बस सेवेच्या चाचणीला कालपासून सुरुवात झाली बांगलादेश रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष इशान इलाही यांनी काल या बसला हिरवा झेंडा दाखवला बांगलादेशी पर्यटकांमध्ये दार्जिलिंग आणि गंगटोक ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत

शबरीमाला मंदीरात महिलांना पोलिस बंदोबस्तात सुरक्षित प्रवर्ध मिळावा यासाठी क्रिक्र सरकारला आदधी द्यावद्त याबाबत दोन महिलांनी कलिखा याचिक्खिबत कोणतर्ही निर्देश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आह हे प्रिकरण अतिशय संवद्विशील आह परिस्थिती प्रक्षोभक होऊ नय अशी भूमिका असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट कलि जीएसटी अर्थांत वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव तसंच बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय कला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कराची भरपाई सर्व राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली राज्यसभेत तिसऱ्या विनियोजन विधेयकावर झालेल्या चर्वेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या

व्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे